म्ंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आमदार मंगलप्रभात लोढा यांची नेमणूक किनारपट्टी मार्ग प्रकल्पाची सीआरझेड मंज्री मुंबई उच्च न्यायालयात रदद संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी यंदा सुरेश वाडकर राजीव नाईक

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि म्ंबई अग्निशमन दलाचं मदत कार्य अद्याप सुरु आहे

द्र्घटना झालेला परिसर अतिशय दाटीवाटीनं वसलेला असल्याम्ळे मदतकार्यात अडथळे येत आहेत घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचेल एवढा रस्ताही उपलब्ध नाही त्याम्ळे मानवी साखळी करुन राडा रोडा हटवण्याचं काम सुरु आहे आपदग्रस्तांची तात्पूरती सोय महानगर पालिकेच्या इमामवाडा शाळेत करण्यात आली आहे

सध्या ढिगारा उपसून अडकलेल्यांची स्टका करण्याला प्राधान्य देण्यात येत असून दूर्घटनेची सविस्तर चौकशी होईल असं म्ख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या द्र्घटनेबद्दल तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर मुंबई अध्यक्षपदी आमदार मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या निय्क्ती केल्याचं भाजपने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे केंद्रात मंत्री बनल्यानंतर खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला राज्यात विधानसभा निवडण्कीसाठी भाजपला आता चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे आशिष शेलार यांची राज्यातील फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदी निय्क्ती झाल्यावर म्ंबई अध्यक्षपदाची जबाबदारी मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे शहीद जवानांच्या क्ट्ंबांना आणि अपंगत्व आलेल्या जवानांना देण्यात येणाऱ्या एकरकमी अनुदानात भरीव वाढ करण्यात आली राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला य्दध य्दधजन्य परिस्थिती तसेच देशातील सर्वच क्षेत्रांतर्गत स्रक्षेसंबंधी मोहिमेत चकमकीत किंवा देशाबाहेरील मोहिमेत शहीद झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या जवानांना ही मदत लाग् होईल समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाच्या फरकाची रक्कम राज्याच्या निधीतून द्यायला आज मान्यता देण्यात आली

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी चार हजार कोटींचे अंतरिम कर्ज उभारण्यासाठी शासन हमी द्यायला मान्यता देण्यात आली

मरीन ड्राईव्ह ते बोरीवली म्हणजेच दक्षिण म्ंबई आणि उत्तर म्ंबईला जोडणा या या प्रकल्पाला पर्यावरण मंज्री आवश्यक आहे असं म्ख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रदीप नांद्राजो आणि न्यायमूर्ती एन एम जामदार यांच्या खंडपीठानं सांगितलं या प्रकल्पाविरुदध स्थानिक रहिवासी मच्छिमार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबई महानगरपालिकेला या मार्गाचं काम आता चालू ठेवता येणार नाही एप्रिल महिन्यात मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला या प्रकल्पावर आणखी काम करण्यासाठी मज्जाव केला होता त्यावर पालिकेनं सर्वोच्च न्यायालयात अपिल केलं होतं मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं पालिकेला सध्याचं काम स्रु ठेवण्याची परवानगी दिली होती तर नवीन काम करायला मज्जाव केला होता सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाला या याचिका अंतिम स्नावणीसाठी घेण्याचे निर्देश दिले असून याचिकाकर्त्यांनी या प्रकल्पाच्या बांधकाम आणि भराव कार्याला आव्हान दिलं होतं याम्ळे सागरी पर्यावरणाला धोका पोहोचेल आणि मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल असं म्हटलं आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या सक्रीय विचाराधीन आहे अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज लोकसभेत लेखी उतरात दिली महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून सदर प्रस्ताव मिळाल्यानंतर तो भाषा तज्ञांच्या समितीसमोर विचारार्थ ठेवला होता भारतीय भाषांना अभिजात दर्जा देण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयात दाखल असलेल्या विविध याचिकांवर निकाल येईपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय प्रलंबित ठेवला होता असंही त्यांनी सांगितलं मात्र या सर्व याचिका मद्रास उच्च न्यायालयानं फेटाळल्यामुळे मराठी बाबत निर्णय घ्यायचा मार्ग आता मोकळा झाला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा या संगीत नाटक अकादमी प्रस्कारांची आज घोषणा झाली सुगम संगीत प्रकारातील प्रस्कारासाठी सुप्रसिद्ध गायक स्रेश वाडकर नाट्य लेखनासाठी राजीव नाईक तर अभिनय क्षेत्रासाठी स्हास जोशी यांची प्रस्कारासाठी निवड झाली आहे संगीत नाटक अकादमी रत्न प्रस्कारासाठी चार ज्येष्ठ कलावतांची निवड झाली आहे ज्येष्ठ तबला वादक झाकीर हसेन यांच्यासह सोनल मानसिंग जतीन गोस्वामी आणि के कल्याण संदरमापिल्लई यांची एकमतानं निवड झाली आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्लग्रुपदी राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विदयापीठाचे प्र कुलग्रु डॉ प्रमोद येवले यांची नियूक्ती करण्यात आली आहे

विद्यासागर राव यांनी काल येवले यांच्या निय्क्तीची घोषणा केली

अकोला जिल्ह्यात लोहारा गावात गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका इसमावर गुन्हा दाखल केला आहे

प्ढचा तपास स्रु असून शहानिशा करण्यासाठी मांस प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळानी विविध नमून्यातील अर्ज भरावेत असं क्रीडा विभागानं कळवलं आहे तसंच केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे ऑलिम्पिंक राष्ट्रक्ल एशियन क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या खेळाड्रंना सेवा निवृत्ती आर्थिक सहाय्य केलं जातं या योजनेसाठीही संबधित खेडाळूंनी विहीत नमून्यात अर्ज सादर करावेत असं क्रीडा विभागानं कळवलं आहे दलित चळवळीचे अग्रणी नेते आणि दलित पँथरचे संस्थापक सदस्य राजा ढाले यांचं आज म्ंबईत निधन झालं

बाबासाहेब आंबडेकरांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या पिढीतले धडाडीचे नेते होते

आक्रमक आणि परखड वक्तूत्व शक्तीसाठी ते ओळखले जात

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ढाले यांच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे दलित पँथरचे एक प्रम्ख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्व आपण गमावले आहे अशी प्रतिक्रिया म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे नागप्र शहर क्षेत्रात प्रेसा पाऊस न झाल्यामुळे नागप्र महानगरपालिकेनं उद्यापासून पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे नागपूर महानगरपालिकेतले नगरसेवक आणि भाजपाचे गटनेते संदीप जोशी यांनी आज ही माहिती दिली

रायगड जिल्ह्यात आज पावसाच्या सरी पडत आहेत वाशिम जिल्ह्यात मात्र कडक ऊन पडल्यामुळे पिक स्कण्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहेत मुंबईला पाणीप्रवठा करणा य़ा तलावक्षेत्रात सध्या जोरदार पाऊस स्रु असल्यानं तानसा मोडक सागर आणि वप्तरणा धरणं काठोकाठ भरण्याच्या स्थितीत आहेत त्यामुळे पालिकेनं या तलावक्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे गेल्या काही दिवसांत पडलेल्या समाधानकारक पावसाम्ळे मुंबईला पाणी प्रवठा करणारा तुळशी तलाव शुक्रवारपासून भरून वाह लागला आहे राज्यात येत्या चोवीस तासात कोकणात अनेक ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे विदर्भ मराठवाडा तसंच उत्तर मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे